पंतप्रधानांच्या दौऱ्याबद्दलची प्राथमिक माहिती आली असली तरी दौऱ्याचा अंतिम कार्यक्रम अद्याप आलेला नसल्याचं प्ण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आज सांगितलं

कोरोनाविषयक राज्यस्तरीय कृती पथकाचे मुख्य तांत्रिक सल्लागार डॉ सुभाष साळुंखे यांनी आज आकाशवाणीशी बोलताना ही माहिती दिली रेल्वे बससेवा दिल्ली राजस्थान गुजरात आणि गोवा या राज्यातून विमान आणि रेल्वेनं आलेल्या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे त्यानंतर आता पुणे रेल्वे स्थानकात कोरोना चाचणी केंद्र सुरु करण्यात आलं आहे संबंधित राज्यांतून आलेल्या प्रवाशांनी कोरोना चाचणीचा अहवाल बरोबर ठेवण बंधनकारक आहे ज्या प्रवाशांकडे अहवाल नसेल तसंच ज्या प्रवाशांमध्ये कोविडची लक्षणं दिसून येत आहेत त्यांची अँटीजेन चाचणी रेल्वे स्थानकात करण्यात येणार आहे त्यासाठी जिल्हा प्रशासनानं हे चाचणी केंद्र सुरु केलं आहे दरम्यान कोरोनाच्या वाढत्या प्राद्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागातून दिवाळीच्या वेळी सुरु केलेली आंतरराज्य एस टी बस सेवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केली जाण्याची शक्यता स्थानिक सूत्रांनी वर्तवली आहे कर्नाटक गुजरात मध्यप्रदेश गोवा आंध्र आणि तेलंगण राज्यासाठी एस टी नं ही सेवा सुरु केली होती महाविद्यालये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयं येत्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्यासाठी संलग्न शैक्षणिक संस्थांच्या संचालकांनी आणि महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी अनुकुलता दर्शवली आहे मात्र पालकांशी चर्चा करूनच महाविद्यालयं सुरू केली जाणार आहेत कुलगुरू डॉ नितीन करमळकर यांनी या संदर्भात विविध संबंधितांशी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला त्यात जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाविद्यालयं सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला

स्टेशन मास्तरांनी याआधीही विविध प्रकारे आंदोलन केलं होतं रेल्वे प्रशासनानं त्याची दखल घेतली नाही तर आता आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आज आंदोलनकर्त्यांनी दिला बलदेव सिंग पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांच्या निवडणूक विषयक पूर्व तयारीचा आढावा घेतला यावेळी या जिल्ह्यांमधील निवडणूक यंत्रणेशी संबंधित सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते गणवेश महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी गणवेश परिधान करणं आवश्यक आहे

अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी या संदर्भात घेतलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला पाषाणकर गेले महिनाभर बेपत्ता असलेले पुण्याचे उद्योजक गौतम पाषाणकर यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आज प्ण्यात आणलं

त्यात तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत अग्निशामक दलाच्या जवानांनी क्रेनच्या सहाय्याने आतील वाहनचालकांची सुटका केली